केंद्र सरकार कोरोना अहवाल कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं महाराष्ट्र पंजाब आणि छत्तीसगड या राज्यांना दिले आहेत उच्चस्तरीय केंद्रीय पथकांनी या राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर केला या पथकांच्या निष्कर्षाची दखल घेऊन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे

पंजाब आणि छत्तीसगड सरकारला लिहिलेल्या पत्रात बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे लसीकरणाचा वेग वाढवण्याचे तसंच आरोग्य कर्मचारी वाढवण्याचे निर्देश राजेश भूषण यांनी दिले आहेत पंजाबमधल्या पतियाळा आणि लुधियानामध्ये बाधितांचा शोध घेण्याचे आणि लसीकरणाचे काम संथ गतीने सुरु असून आरोग्य कर्मचाऱ्यांचीही कमतरता असल्याचं म्हटलं आहे

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व घटकांशी चर्चा केली आहे तसंच कृती दलाबरोबरही काल बैठक झाली टाळेबंदीचा निर्णय झाला तरी तो तातडीनं लावला जाणार नाही आधी त्यासाठीचं संपूर्ण नियोजन केलं जाईल आणि मगच घोषणा केली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं

विमानतळांपाठोपाठ रेल्वेस्थानकांवरही कोरोना चाचण्या करण्यात येत असून इतर राज्यांमधून येणाऱ्या कामगारांसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत

भारतात सध्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून या रुग्णांवर उपचारासाठी रेमडिसीवीर इंजेक्शनची मागणी अचानक वाढली आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे रेमडिसीवीरच्या देशांतर्गत उत्पादकांनी व्यापारी आणि वितरकांची माहिती त्यांच्या संकेत स्थळावर प्रदर्शित करावी असं आरोग्य मंत्रालयाकडून सूचित करण्यात आलं आहे रेमडिसीवीरच्या साठ्याची पडताळणी करण्याचे आणि या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी योग्य कारवाई करण्याचे निर्देश औषध निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत

इंग्लंडमध्ये दुकानं पब्ज सलून आणि जिम सुरु झाले आहेत आयर्लंडमधील घरी राहण्याचे निर्बध मागे घेण्यात आले असून स्कॉटलंड आणि वेल्समध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत

मात्र नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे

कोरोनाचा नवा विषाणू सापडल्यापासून सुमारे जानेवारीपासून इंग्लंडमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली होती इराण आण्विक केंद्र इराणमधल्या नातान्झ इथल्या आण्विक केंद्रावर काल दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं इराणनं जाहीर केलं आहे इराणच्या अणूशक्ती संस्थेचे प्रमुख आली अकबर सालेही यांनी या प्रकाराचा निषेध केला असून जागतिक अणुशक्ती संघटनेनं या प्रकरणी इराणची मदत करावी असं आवाहन केलं आहे मात्र या प्रकारानंतर किरणोत्सार झाला नसून जीवितहानी झाली नसल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे दोन दिवसांपूर्वीच इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी या केंद्रावर एका नव्या यंत्रणेचं उद्घाटन केलं होतं आणि हा कार्यक्रम सर्वत्र प्रसारितही करण्यात आला होता कुभमेळा सोमवती अमावास्येच्या मुहूर्तावर हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभ मेळ्यात गंगानदीमध्ये स्नान करण्यासाठी आज भाविकांची गर्दी झाली आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमावली लागू करण्यात आली असून पूर्वनोंदणी केलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे

कलबारी किनाऱ्यावरून वादळानं ऑस्ट्रेलियात प्रवेश केला असून वादळाचा वेग अजूनही कायम असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानं म्हटलं आहे

स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स संघाचा सामना पंजाब किंग्सबरोबर मुंबईत होणार आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार